भारताचा शांततेवर दृढ र्विश्वास असून शांततेला प्रोत्साहन देण्यासाठां भारत कर्काटबद्व असल्याचं पंतप्रधान श्री नरेद्र मोदी याचं मन कों बात या कायक्रमातून प्र्रातपादन

स्थापन केली आहे

विविध कार्यक्रमांच्या आयोजनांनी पराक्रम पर्व सर्वत्र साजरे करण्यात आले

मात्र आत्म सन्मान आर्गण सावभौमत्वाशी तडजोड करून नव्हे असं पंतप्रधान श्री नरद्र मोदी यांनी म्हटलं आहे

भारताच्या सामथ्याचं आर्गाण जनतेचं रक्षण करण्यासाठी आपले जवान प्राणाची बाजी कशी लावतात याची जनतेला ावशेष करून य्वकांना यांच्या माध्यमातून मार्ाहती ामळावी हा याचा उद्देश आहे पराक्रम पवासारखा ादवस युवकांना आपल्या लष्कराच्या झळाळत्या वारश्याचे स्मरण करून देतो असे ते म्हणाले

स्वच्छ भारत र्आभयान केवळ भारतातच नव्हे तर जगात यशोगाथा ठरलं आहे प्रत्येकजण त्या विषयी बोलत आहे स्वच्छर्ताावषयक जगातले सवात मोठे संमेलन महात्मा गांधी इंटर नॅशनल सॅंग्नटेशन कन्व्हेन्शन भारतानं आयोजित केले आहे जगभरातले स्वच्छता मंत्री आर्गाण तज्ञ याला उपस्थित राहणार असून आपले अनुभव र्विषद करणार आहेत र्वशेष प्रसंगी खादो आर्ाण हातमागाची वस्त्रे जनतेने खरेदो करावीत असे आवाहन करत यामुळे विणकरांना लाभ होईल असे ते म्हणाले सरदार पटेल यांच्या जयंती र्नामत्त आयोजित एकता दौड आयोजित करून प्रत्येकाने त्यामधे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात र्गारबांच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक तरतुदी ठेवल्याचे पंतप्रधान म्हणाले

चॉकलेट प्लान्टला त्यांनी भेट दिलो आण वापरण्यात येणाऱ्या र्वावध तंत्रज्ञानाची तसंच इथं तयार होणाऱ्या उत्पादनांची मर्माहती घेतलो आज उदघाटन झालेले विकास प्रकल्प सहकार क्षेत्रासाठीं लाभदायक आहेत अमूल हा ब्रान्ड जगभरात ओळखला जात असून तो प्रेरकहो ठरला आहे अमूल केवळ द्रग्ध प्रक्रियोवषयी नाहो तर सक्षमीकरणाचे ते आदश मॉडेल आहे हे आगळे मॉडेल असून इथं जनता महत्वाची आहे गुजरातमध्ये सहकार क्षेत्रात झालेल्या प्रयत्नामुळे जनता विशेष करून शेतकऱ्याना फायदा झाल्याचं ते म्हणाले

त्या काल व्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलत होत्या पाकिस्तान पुरस्क्रत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत सर्वंकष धोरण राबवावं असं त्या म्हणाल्या

या संदर्भातला सरकार निर्णय काल जारी झाला

ही मुदत आज संपणार होती हा निर्णय राज्य सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

यासाठी राज्यासह नागपुरात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं आम्ही मेजर जनरल अनिल प्रल्हाद बाम यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले

विशिष्ट सेवा मेडल पराक्रम पर्व हा एक मोठा पर्व आहे आणि साजरा करायलाच पाहिजे

लाँच पॅड होते त्यांना डिस्ट्रॉय केले एकही कॅजोल्टी न घेता सगळेच्या सगळे परत आले ख्रपच इफेक्टीव असं हे स्ट्राईक होतं

बद्वतेक कारगिल नंतर पहिल्यांदाच इतका बोल्ट डिसिजन मोदी सरकारनी घेऊन परमिशन दिली

श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात आलं आहे यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार आमदार श्री सुधाकर देशमुख उपस्थित होते

श्रीकांत जिचकार यांचं जीवन इतरांसाठी मार्गदर्शक असून त्यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी नागपूर महानगर पालिकेनं हा निर्णय घेतला असं श्रीमती जिचकार यावेळी म्हणाल्या